केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली

या रुग्धावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या द्वीट संदेशात मुखर्जी यांनी देशाची एकता सुद्रढ करण्याचा सतत प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही मुखर्जी यांना अभिवादन केलं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाच्या मुख्यालयात मुखर्जी यांच्या प्तळ्याला पृष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

दरम्यान नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे संसदेत संरक्षणासंदर्भातल्या स्थायी समितीच्या बैठकीला एकदाही हजर न राहिलेले राहुल गांधी सैन्य दलाच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करून देशाच्या मनोबलाचं खच्चीकरण करत असल्याचं नड्डा यांनी म्हटलं आहे

दोन्ही बाजूच्या सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या करारानुसार सैन्य मागे जात असून राहुट्या तसंच इतर साहित्यही चिनी सैनिक काढून परत नेत असल्याचं दिसून येत आहे असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे